देशभरात निवडणुकांचं वातावरण तापू लागलं

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज किदंबी श्रीकांतचा सामना व्हिक्टर अँक्सलसेन बरोबर देशभरात निवडणुकांचं वातावरण तापू लागलं आहे विविध राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या जाहीर सभा मेळावे रोड शो यांना सुरुवात झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अरुणाचल प्रदेशातून भाजपाच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला ईशान्येकडच्या राज्यांकडे काँप्रेस सरकारनं नेहमीच दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप त्यांनी सिएंग जिल्ह्यात आलो िं जाहीर सभेत केला काँग्रेसच्या धोरणामुळं या राज्यांना घुसखोरी सारख्या समस्यांनी ग्रासलं आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मै भी चौकीदार मोहीमेत सहभागी झालेल्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत

लाचखोरी आणि सामाजिक कुप्रथांच्या विरोधात आपल्यासोबत लढा देण्याचं आवाहन मोदी यांनी मै भी चौकीदार मोहीमेच्या माध्यमातून केलं आहे दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाह आज दुपारी उत्तरप्रदेशात नगिना आणि बाघपत क्षे प्रचारसभा घेणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याही आज आंध्र प्रदेशात अनंतपूर जिल्ह्यात विजयवाडा आणि कल्याणदुर्ग श्रे प्रचारसभा घेणार आहेत त्यानंतर ते बंगळुरु श्रे सभा घेणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तरप्रदेशातल्या अमेठी मतदारसंघासह केरळातल्या वायनाड श्रिल निवडणूक लढवणार आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के एन्टनी यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली दक्षिणेकडच्या राज्यातल्या पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहावरून हा निर्णय घेतल्याचं एन्टनी यांनी सांगितलं निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं नियुक्त केलेले पोलीस अधिकारी बिबेक दुबे आज कोलकाता शिं पश्चिम बंगालातल्या निवडणूक तयारीबाबत पाहणी करणार आहेत पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी संजोय बासू यांनी काल ही माहिती दिली निवडणूक प्रक्रियेदरम्यान केंद्र आणि राज्य पोलिसांच्या नियुक्तीबाबत दुवे आढावा घेणार असल्याची माहिती बासू यांनी दिली ते आज निवडक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेटही घेणार आहेत मतदार साक्षरता आणि जागृतीसाठी सर्वतोपरी योगदान देण्याचं आश्वासन देशभरातल्या कम्युनिटी रेडीओ केंद्रांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे नवी दिल्लीत काल आयोगानं मतदार साक्षरतेच्या हेतूनं कम्युनिटी रेडीओचं प्रशिक्षण शिविर आयोजित केलं होतं मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडीओ हे सर्वोत्तम माध्यम असल्याचं वरीष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी म्हटलं आहे निवडणुकांबाबत तपशिल स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करुन मतदारांमधे जागृती करण्याच्या प्रक्रियेमुळे कम्युनिटी रेडीओ महत्त्वाची भूमिका बजावत लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावेल असं सिन्हा यांनी सांगितलं नवभारताच्या निर्माणासाठी आपल्या सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एका खाजगी दूरचित्रवाहिनीने आज नवी दिल्ली क्रिं आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते गेल्या पाच वर्षात भारताच्या जागतिक स्तरावरच्या प्रतिमेत अमुलाप्र बदल झाला असून हवामान बदल क्षेपणास्त्र तंत्रज्ञान दहशतवाद आणि आर्थिक गुन्हेगारी या विषयावरचे कायदे बनवण्यात भारत आता महत्त्वाची भूमिका निभावत आहे असं ते म्हणाले भ्रष्टाचार निर्मुलनासाठी तसंच देशाबाहेर दडवलेला काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारनं केलेल्या कामाची त्यांनी तपशीलवार माहिती दिली

सँटीयागो विमानतळावर त्यांचं भारतीय दूतावासातील अधिकारी तसंच चिलीच्या वरीष्ठ अधिका यांनी स्वागत केलं आपल्या या चिली भेटीत कोविंद चिलीच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर परस्पर सहाकार्याबाबत चर्चा करणार आहेत

राष्ट्रीय वार्षिक ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणाबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेली वृत्तं चुकीची असल्याचं पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज पाकिस्तानी फौजांनी शरवसंधीचं उल्लंघन करत नौशेरा क्षेत्रात गोळीबार आणि बॅम्बहल्ला केला भारतीय सैन्यानं त्याला सडेतोड उत्तर दिलं असून उभयपक्षी चकमक अद्याप सुरु आहे पूछ जिल्ह्यात काल पाकिस्ताननं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एक नागरिक जखमी झाला जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज एक प्रवासी वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहाजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे दरहाल क्वें उझान धंडकोट क्वें एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं स्थानिक रहिवाशांसह पोलीस आणि वैद्यकीय पथकांनी लगेच बचावकार्याला सुरुवात केली या अपघातात चौघेजण जागीच ठार झाले गंभीर जखमी असलेल्या तिघांना दरहाल श्वे रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यातले दोघे उपचार सुरु आसताना मरण पावले बिहारमधे सरन जिल्ह्यात गौतमस्थान रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी छपरा सुरत ताप्ती गंगा एक्सप्रेसचे तेरा डबे घसरले या अपघातात अकरा प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याचं उत्तर पूर्व रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी संजय यादव यांनी आकाशवाणीला सांगितलं या घटनेमुळे छपरा गोरखपूर दरम्यानची वाहतूक बंद झाली असून गाड्या अन्य मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत

विमान कंपन्यांचा दलाल दीपक तलवार याच्यावरच्या मनीलाँड्रिंग आरोपासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं दिल्लीतलं हॉलिडे वि हॉटेल तात्पुरतं ताब्यात घेतलं आहे

तलवार याचे अनेक राजकीय नेते मंत्री तसंच विमान कंपन्यांच्या वरीष्ठ अधिका यांशी संबंध असून त्यांचा गैरवापर करत त्यानं अनेक लाभ पदरी पाडून घेतल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयानं केला आहे

बाल्क क्षेत्रात तालिबाननं केलेल्या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षक मात्र मारला गेला तालिबाननं जवळ जवळ एक तास केलेल्या या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत तालिबाननं ट्विटरवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून दोस्तम यांचे चार सुरक्षा रक्षक मारल्याचा दावा केला आहे

श्रीलंकेचे सेनाप्रमुख महेश सेनानायके यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या संयुक्त लष्करी युद्धसरावाबाबत समाधान व्यक्त केलं आहे दोन्ही देशांच्या या संयुक्त सरावामुळे दोन्ही देशातील संपर्क शांतता परस्पर सझावना तसंच मैत्री वाढायला मदत होत असल्याचं सेनानायके यांनी म्हटलं आहे

नवी दिल्लीत काल फिरोजशहा कोटला िभे झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा तीन धावांनी पराभव केला